कोरोना विषाणूच्या म्काबला करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माहिती माय

ओ

राज्यातील पहिल्या कोरोंनाग्रस्ताचा मुंबईत मृत्यू

विदर्भात येत्या दोन दिवसात मेघ गर्जनेसह पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञावर आधारित माहितीची देवाण घेवाण करण्याची विनंती केली आहे

या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल जैव तंत्रज्ञान नवीन संशोधन वेगवेगळे अ्ॅप या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल कोरोना विषाण्शी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनेतून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला प्रस्कारही दिला जाईल असंही मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणू बाबत माध्यमांनी केलेल्या जनजागृती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांच कौतुक केल आहे दरम्यान जागतिक आरोग्य संघटनानेनं भारतातर्फे कोरोनाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची प्रशंशा केली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन म्हणाले की कोरोना रूग्णांवर प्रतिजैविक औषधांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर

कोरोना विषाणूवरील राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी देशभरातील कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफच्या सेवांचे कौत्क केले तसंच उपाययोजनांचीही प्रशंसा केली आहे

राज्यातला हा कोरोनाचा पहिला तर देशातला तिसरा बळी ठरला आहे मात्र हा मृत्यू कोरोनामुळेच झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे पाच मार्च रोजी दुबईहन परतलेल्या या व्यक्तीवर प्रथम हिंदजा रुग्णालयात आणि चौदा तारखेपासून मंबईतल्या कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरू होते

दरम्यान या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उदयोग क्षेत्राचं कामकाज बंद ठेवण्याबाबत आदयोगिक क्षेत्राच्या प्रतिनिधींशी सकारात्मक बैठक झाल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या बैठकीत औदयोगिक प्रतिनिधींकडूनही अनेक महत्त्वाचे सल्ले मिळाल्याचं टोपे यांनी सांगितलं कोरोनावर उपचारासाठी अदयाप ठोस औषध नाही मात्र या संसर्गामुळे होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा प्रेसा साठा राज्यात उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली दरम्यान मुंबईतील सर्व वाहतूक सेवा सुरू राहणार असल्याच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दहा प्ण्यात आठ मुंबईत सहा नागप्रात चार तर यवतमाळ कल्याण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन आणि रायगड ठाणे अहमदनगर तसंच औरंगाबाद इथं प्रत्येकी एक असे रुग्ण आढळ्ल्याची माहिती टोपे यांनी टविटरवरुन दिली

ताडोबा व्याघ्र प्रकल्प तसंच टिपेश्वर अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णयही वनविभागानं घेतला आहे तसंच हेमल कसा इथला लोकबिरादरी प्रकल्पही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे दरम्यान सरकारी कार्यालय बंद राहणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल असून सर्वच धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात यावी अस आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केल आहे

त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना वर्क फॉर्म होम ची परवानगी देण्यात आली आहे याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही परिस्थितीन्सार अशी परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले सामंत म्हणाले विद्यापीठे महाविद्यालये बंद असले तरी विद्यापीठाचे कूलग्रु उपकूलग्रु कूलसचिव उपकूलसचिव तसेच महाविद्यालये तंत्रनिकेतनचे प्राचार्य संचालक अधिष्ठाता यांनी नियमितरित्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते शैक्षणिक वेळापत्रक प्रशासकीय परिस्थितीचा अभ्यास करुन राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या सर्व परिस्थितीचा विचार करुन आवश्यकतेन्सार प्राध्यापकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही वर्क फॉर्म होम संदर्भात निर्णय तातडीने घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले महिला आणि प्रुषांना समसमान अधिकार असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं नौदलात महिलांचं कायमस्वरुपी कमिशन स्थापन करण्याला आज मान्यता दिली न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय दिला याबाबतची सर्व कार्यवाही पृढील तीन महिन्यात पृर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत

भंडारा जिल्हयात आठ परदेशी व्यक्ती आल्या असून त्यांची करोना विषयक तपासणीकरण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन यांनी दिली

गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त जिल्हा परिषद शाळांमध्ये मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला भारतीय पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व वास्तू बंद ठेवण्यात येणार आहे विदर्भातील टिपेश्वर ताडोबा ही अभयारण्ये बंद ठेवनात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोक बिरादरी प्रकल्प देखील पर्यटकांसाठी बंद राहणार आहे मुंबईचे सिद्धी विनायक मंदिर अहमदनगरचे शनिशिंगनाप्र माहरचे रेण्का देवी मंदिर इथं खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आलं आहे ध्वळे जिल्ह्यात चार जणांना कोरोनासदृश आजाराची लक्षणं आढळली आहेत या चौघा जणांची तज्ज्ञ तीन डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली नांदेड जिल्ह्यातही कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि पावस इथली राज्यभरात प्रसिद्ध असलेली मंदिरं आजपासून भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया प्ढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत असे राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी आज मुंबई इथ जाहीर केले

सततच्या नापिकीमुळे शेतकरी अवैध सावकारांचे अवाच्या सव्वा व्याजाने कर्ज घेतले आहे यासाठी तारण म्हणून जमिनी दिल्या मात्र पैसे परतफेड करूनही काही सावकाराने जमिनी परत केल्या नाहीत त्यामुळं सहकार विभागान याकड लक्ष देऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे नागपूर शरातील मोटार वाहन प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्थांमधील वझलवार ड्रायविंग स्कूल देसाई ड्रायविंग स्कूल आणि श्री ड्रायविंग स्कूल या संस्थांनी गेल्या वीस वर्षांपासून सेवाकर आणि जी एस टी च्या करात मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचा संशय आला असल्याच प्राथमिक कागदपत्रातून निदर्शनात आल ज्येष्ठ अभिनेते जयराम क्लकर्णी यांचं आज पुण्यात निधन झालं

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरही सहाय्यक म्हणून काम केलं आज द्पारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले विदर्भात उद्या आणि परवा अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्य वृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा इथं येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी वर्षाव करतील दरम्यान वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात द्पारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे रब्बीतील काढणीला आलेल्या गह हरभरा आणि भाजीपाल्याचं न्कसान झाल्याचं देखील वृत्त आहे ब्लढाणा इथं देखील वादळी वारा स्रु झाला असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी वर्षाव करत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनं कळवलं आहे नागपूर शहरात देखील द्पारनंतर आकाश अभ्राच्छादित होतं रब्बी हंगामाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान खात्यानं खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत